मोदी सध्याचा काळ भविष्यासाठी विचारपूर्वक तयार होण्याचा आणि त्यासाठी अधिकाधिक सुयोग्य होण्याचा आहे त्याकरिता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील अशा अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल आणि त्याचे वास्तववादी प्रतिबिंब वर्तमानकाळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही दिसून येईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे गुवाहाटी इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा म्हणजेच आयआयटीचा पदवी प्रदान समारंभ आज काही वेळापूर्वी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोख्रीयाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते शिक्षण आणि अध्यायनामध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून त्यासाठी संशोधनाला चालना दिली पाहिजे ज्ञानाला कोणत्याच सीमा मर्यादा नसतात हे लक्षात ठेवून संशोधक विद्यार्थांनी नवी नवी क्षेत्र शोधत संशोधनाद्वारे त्यांना संपन्न बनवावं असं सांगतानाच आपण सर्वजण आत्मनिर्भर भारताच्या विजयरथाचे सारथी व्हा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केलं ईशान्येकडील राज्यं नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असून तिथं गुणवत्ता आणि परिश्रम या दोन्हीही बाबी उपलब्ध आहेत मात्र या भागात सतत काहीना काही आपत्तीही येत असतात त्याच्या प्रतिबंधासाठी या संशोधनाचा उपयोग कसा करता येईल हे विद्यार्थ्यांनी पहावं असही मोदी म्हणाले

लोकसभेमध्ये हे विधेयक आधीच मंजूर करण्यात आलं आहे

या पद्धतीनं देशभरात पाच ठिकाणी अशा नव्या आय आय टी संस्था स्थापन करण्याचा सरकारचा विचार असून त्या अनुक्रमे सुरत भोपाळ भागलपूर आगरताळा आणि रायचूर इथं प्रस्तावित आहेत सध्याच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आलं असून देशाच्या विकासात या क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं स्पष्ट झालं आहे या नव्या सुधारणांमुळे शिक्षण क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा मेळ साधला जाईल आणि त्याचा देशाच्या विकासाला हातभार लागेल असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना सांगितलं

या खासदारांमध्ये कॉंग्रेसचे राजीव सातवरिपुन बोरा नाझीर हुसेन टीएमसी चे डेरेक ओब्रायन आणि डोला सेन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के के रागेशआणि एल्माराम करीम आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांचा समावेश आहे मात्र आज सकाळी राज्यसभेचे उपसभापती खासदार हरिवंश यांनी खासदार धरण धरून बसलेल्या ठिकाणी जाऊन या आंदोलनकर्त्या खासदारांची भेट घेतली आणि त्यांना चहाही दिला मोदी हरिवंश यांच्या या कृतीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं मुक्तकंठानं कौतुक आणि स्तुती केली आहे गेली अनेक शतकं बिहारची भूमी आपल्याला लोकशाहीची उदात्त तत्वं आणि त्यांच्या आचरणाची शिकवण देत आहे त्याच बिहारचं प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी आज सकाळी निलंबित खासदारांना चहा देऊन आपल्या दिलदार आणि नेक मनोवृत्तीचं दर्शन घडवलं आहे प्रत्येक लोकशाहीप्रेमी व्यक्तीला अभिमान वाटेल असंचं त्यांचं वर्तन आहे असं मोदी यांनी आज सकाळी केलेल्या आपल्या ट्वीट मालिकेमध्ये म्हटलं आहे ज्या मंडळींनी हरिवंश यांना काही दिवसांपूर्वी सदनामध्ये अपमानित केलं त्यांच्यावर धावून जात असहिष्णुतेचे दर्शन घडवले त्या मंडळींना स्वतः जाऊन चहा देणं या कृतीमधून हरिवंश यांच्या मोठ्या मनाचं दातृत्वाचं दर्शन तर घडलंच पण ते त्यांच्या उदार उत्तुंग मनोवृत्तीचंच निदर्शक आहे हेही स्पष्ट झालं असं ही मोदी यांनी म्हटलं आहे

बहिष्कार दरम्यान खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जात नाही आणि शेतकऱ्यांविषयीच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कॉंग्रेसनं घेतला आहे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी आज सकाळी हा निर्णय जाहीर केला उपवास दरम्यान राज्यसभेतील प्रकारामुळे व्यथित झाल्यानं आपण एक दिवसाचा उपवास करणार असल्याचं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं आहे राज्यसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ही बाब नमूद केली आहे हा उपवास आज सकाळपासून सुरु करून उद्या राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांच्या जन्मदिनी समाप्त होईल अस हरिवंश यांनी म्हटल आहे आरोग्य कोरोना संकटाशी लढताना सलग तिसऱ्या दिवशी भारतानं एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या नोंदवली जात आहे

त्यामुळे जगभरात भारतानं प्रथम स्थान मिळवलं आहे त्वरित तपासणी सतत पाठपुरावा आणि वेळेवर प्रभावी उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे असही मंत्रालयानं म्हटलं आहे

इमारतीचा मालक सय्यद अहमद जिलानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही

या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे

जावडेकर जगभरात एकशिंगी गेंड्यांच वास्तव्य भारतात सर्वाधिक संख्येन असल्याच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटल आहे

जागतिक गेंडादिवसानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार